ते आज जालन्यात भाजपा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे मुख्यमंत्री देवेद्र फडनवीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत या बैठकीत कृषी आणि राज्यकीय ठरावांसह बारा विषयांवर चर्चा होणार असून त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आठ जागा काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस आघाडीला मिळाल्या आहेत तर श्रीगोंद्यात नगराध्यक्षपदी काँप्रेसच्या शुभांगी पोटे विजयी झाल्या

सत्ताधारी राष्ट्रवादी काँप्रेसचा शिवसेना भाजपा आरपीआय युतीनं दहा जागा मिळवत पराभव केला आहे राष्ट्रवादी काँप्रेसला आठ जागांवर समाधान मानावं लागलं नगराध्यक्षपदीही शिवसेनेच्या सुवर्णा जोशी निवडून आल्या आहेत सातारा जिल्ह्यात मलकापूर नगरपंचायतीवर काँप्रेसनं झेंडा फडकावला आहे

मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची प्रत याचिकाकर्ते आणि विरोधकांना देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यसरकारला दिले आहेत आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं याचिकाकर्त्यांना अहवालाची प्रत देताना तो आहे तसा देण्याची सूचना केली हा अहवाल सीडी स्वरूपात उद्यापर्यंत दिला जाईल असं यावेळी सांगण्यात आलं याचिकाकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली ॐ प्रजासत्ताक दिनानिमित्त एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या शिबिराच्या समारोप कार्यक्रमात सहभाग घेतला पंतप्रधानांनी छात्रसेनेच्या कवायतीचं निरीक्षण केलं संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यावेळी उपस्थित होत्या लष्कर हवाई दल आणि नौदलाच्या क्खिंट्ससह सिंगापूर रशिया व्हिएतनाम तसंच श्रीलंका धिल्या पथकांनी यावेळी पंतप्रधानांना मानवंदना दिली विविध राज्यांची ओळख असलेले नृत्यप्रकार यावेळी सादर करण्यात आले

रशिया नायजेरिया ज्ञाण नेपाळ दोहा कुवैत सौदी अरेबिया आणि सिंगापूर मधले विद्यार्थी त्यात असतील

यंदा उन्हाची तीव्रता अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान उकाडा आणि आता थंडीचा कहर अशी विविध संकटे आली आहेत मात्र ही थंडी गह आणि हरभरा या पिकांसाठी पोषक आहे उत्तरेकडचे थंड वारे विदर्भाकडे ताशी एक किलोमीटर वेगानं येत असल्यामुळे जिल्हा गारठला आहे नाशिक जिल्ह्यात एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थितीची दाहकता वाढत चालली आहे

गतवर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं ही संख्या फेब्रवारी महिन्यात आणखी वाढण्याची शक्यता जिल्हा प्रशासनानं व्यक्त केली आहे

रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज नवी दिल्ली थे सार्वजनिक क्षेत्रातल्या मुख्य कार्यकारी अधिका यांसोबत बैठक घेतली

माउंट मोंगनूई थें आज झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर सात गडी राखून विजय मिळवला